प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

कारण आपल्याजवळ लस उपलब्धता नाही सेकंड डोस कंपलसरी देणं गरजेचं असल्या कारणाने जर नाही दिलं तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळानं टाळेबंदीला मुदतवाढ देण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं टोपे यांनी सांगितलं यावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं ते म्हणाले लॉकडाऊन केल्यानंतर आज आपण जर बघितलं तर साधारण सात लाखाला पोहचलेला महाराष्ट्र आता चार लाख पंच्याहत्तर हजारांच्या दरम्यान आलेला आहे म्हणजे मोठ्या पद्धतीनं केसेसमधे कमी झालेली आहे

माननीय मुख्यमंत्री त्यासंदर्भातला अंतिम निर्णय घेतील परंतू एक सुतोवाच आपल्याला सांगता येऊ शकेल की एक कल साधारणपणे अशा स्वरूपाचा आहे राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला कोविड उपचारांसंदर्भात लहान मुलांसाठी आवश्यक उपचार सुविधांची माहिती त्वरित पाठवण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बालरोगशास्त्र विभागांना दिले आहेत कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड प्रादर्भावाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळेच खबरदारी म्हणून देशमुख यांनी काल दुरद्रष्य संवाद प्रणालीद्वारे बैठक घेऊन हे निर्देश दिले दरम्यान लातूर जिल्ह्यासंदर्भातही देशमुख यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला जिल्ह्यात शासकीय तसंच खाजगी रूग्णालयात प्राणवायू प्रकल्प उभारणीला गती द्यावी प्राणवायू तसंच व्हेंटीलेटर रुग्णखाटांची संख्या वाढवावी लहान मुलासाठी स्वतंत्र विशेष कक्षाची उभारणी करावी आदी सूचना त्यांनी केल्या

रोजगार हमी योजना संदीपान भूमरे यांनी पैठण इथं गर्दी जमवून विविध विकास कामांचं उद्घाटन केल्याच्या वृत्ताची खंडपीठानं दखल घेत हा आदेश दिला तसंच भूमरे यांच्या विरोधात काय कारवाई केली अशी विचारणाही प्रशासनाला केली आहे यासंदर्भात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आल्याचं सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं

यासाठी पोलिस कर्मचारी कमी पडत असतील तर राज्य राखीव दल अथवा ग्रहरक्षक दलाची मदत घेता येईल असं खंडपीठानं म्हटलं आहे

यासंदर्भात दाखल तीन जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी त्यांना ठरवून दिलेला कोटा महाराष्ट्राला दिला की नाही यावर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर कराव असही न्यायालयान सांगितल आहे

नितीन राऊत यांनी दिले आहेत कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते वाढती उष्णता आणि त्यामुळे होणारं बाष्पीभवन लक्षात घेता पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या परळी तालुक्यातील चांदापूर धरणातील पाणी परळी नगर परिषदेस अतिरिक्त साठा म्हणून उपलब्ध करून देण्यात यावं तसंच चांदापूर परिसरात वन खात्यामार्फत उभारण्यात येत असलेल्या वनराई प्रकल्पाला पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा असे निर्देश मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत दरम्यान बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोळाशे कोटी पीक कर्जवाटप करण्याचं उद्दीष्ट निर्धारित असून गावस्तरावरून पीक कर्ज वाटपाचं नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे ते काल जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते

जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम धर्मग्रूंसह पोलीस तसंच प्रशासनाच्या बैठकीत चव्हाण काल बोलत होते ते म्हणाले आपण ईद नक्कीच उत्साहाने मनवायची परंतू या ईदसाठी अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी एकत्र येणे कुठेतरी हा विषय मागे ठेवायचाय म्हणजे त्यासाठी नमाज पठण असंल तर्रावी असंल इफ्तार असंल याच्यासाठी कुठेही मशिदींमधे एकत्र जम् नये तर आपण सर्वांनी घरूनच इबादत करायची आहे पार्थना करायची आहे

आणि औरंगाबादमधे आपण जे कोरोना मुक्तीचा जे मिशन स़रू केलेलंय ते मिशन यशस्वी होतायत याला शेवटपर्यंत यशस्वी करायचं असंल तर मला मला माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आपली साथ पाहिजेल पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींना शुभेच्छा देतो

सध्या पहिली मात्रा घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे

नागरिकांनी गर्दी न करता आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी केलं आहे

उमरगा इथं आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तर तुळजापूर इथं आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी परिचारिकांचा सत्कार केला नांदेड जिल्ह्यात भोकर इथं ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक मुंडे यांनी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्षहार अर्पण करून अभिवादन केलं

चव्हाण यांनी काल मुंबईत मंत्रालयात टोपे यांची भेट घेतली यासंदर्भात सकारात्मक विचार करुन आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन टोपे यांनी दिलं

मात्र जिल्ह्यातल्या इतर आस्थापना बंद राहतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी काल काढलेल्या आदेशात म्हटलं आहे

शासनाची कोणतीही मान्यता न घेता अनधिकृतपणे या प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जात असल्याचं उघडकीस आल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वाचवण्यात अपयश आल्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आता वैधानिक प्रक्रिया पूर्ण न करताच हा विषय केंद्र सरकारकडे सोपवण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप बागडे यांनी केला राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवरून राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसंच कृषी क्रांती योजनेंतर्गत नवीन सिंचन विहिरी कामं सुरू करण्यात उस्मानाबाद जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे या योजना अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या असल्यानं निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावीत असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे

सहकार आणि पणन विभागानं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना पाठवलेल्या एका पत्राद्वारे नवीन अशासकीय प्रशासक मंडळ निय्क्तीस मान्यता बहाल केली आहे